दोन दिवसांपूर्वी जालना शहरातल्या एका खासगी रूग्णालयातल्या एक डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होतं त्यांच्या संपर्कात अनेक कर्मचारी आल्याने रुग्ण संख्या वाढत आहे याआधी दोन कर्मचारी बाधित झाल्याचं आढळून आल्यानंतर पुन्हा चार जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह प्राप्त झाले म्ंबईहून अंबड तालुक्यात शिरनेर इथ परतलेली एक व्यक्तीही बाधित आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मध्कर राठोड यांनी दिली आहे

आज सापडलेला रुग्ण हा वसमत इथं मुंबईहून परतलेल्या रुग्णांसोबत कामाला होता तो हिंगोलीतील भिरडा या गावचा रहिवासी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

आज आढळलेल्या रुग्णांमध्ये साताऱ्यातल्या खंडोबा मंदिर परिसरातलं गणेश नगर पुंडलिक नगर मधली सातवी गल्ली मित्र नगर मधली लिमयेवाडी शरीफ कॉलनी न्याय नगरमधली पहिली गल्ली इंदिरा नगर खडकेश्वर माणिक नगर जिल्हा सामान्य रुग्णालय संजय नगर सिटी चौक बालाजी नगर आणि आझम कॉलनी या भागात प्रत्येकी एक रुग्ण न्याय नगरमधली सातवी गल्ली पोलिस कॉलनी उस्मानपुऱ्यातली मराठा गल्ली जुना मोंढ्यातल्या भवानी नगरातली पाचवी गल्ली शिवशंकर कॉलनी तानाजी चौक तसंच बालाजी नगर परिसरात प्रत्येक दोन कोरोना विषाणूग्रस्त आढळले आहेत

औरंगाबाद जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यात बाबरा इथल्या भिवसने वस्तीत दोन रुग्ण तर कन्नड तालुक्यात औराळा इथल्या धनगरवाडीत एक रुग्ण आढळला आहे

दोन वर्षांपेक्षाही कमी काळात या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या एक कोटीपेक्षा अधिक झाली आहे या योजेनेने समाजाच्या गरीब वर्गाचा विश्वास संपादित केला असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या ड्वीट संदेशात म्हटलं आहे

कोरोना विषाणूचा प्रसार मजूरांमध्ये होणार नाही याची दक्षता घेऊन ही कामं केली जात आहेत

प्रशासकीय कारणास्तव ही बदली करण्यात आली असून पवार यांना परभणी इथून कार्यमुक्त करण्यात आलं आहे दरम्यान रमेश पवार हे दोन महिन्यांत सेवानिवृत्त होणार आहेत त्यांच्या बदलीच्या नव्या ठिकाणाबाबत मात्र माहिती कळाली नाही असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे